राज्यातल्या तृणमूल कॉंग्रेसच्या सरकारला पराभूत करण्यासाठी भाजप विशेष जोर लावत असून बड्या नेत्यांच्या एकामागून एक सभा आयोजित केल्या जात आहेत त्यामुळंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर लगेचच मोदींचा दौरा आखण्यात आला आहे

मोदी यांच्या शिवाय योगी आदित्यनाथ गौतम गंभीर आणि ज्योतिरादित्य हे भाजपचे स्टार प्रचारकही आज प्रचार मोहिमेत सहभाग घेणार आहेत तृणमूल कॉंग्रेसच्या प्रचाराचा सर्व भर ममता बॅनर्जींवरच आहे

कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी हे देखील राज्यात आज प्रचार करणार आहेत

आदर्श आचार संहितेचा भंग केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे शर्मा यांनी बोडोलॅंड पीपल्स पार्टीचे प्रमुख हाग्रमा मोहिलरी यांना धमकावल्याचा निषेध करत कॉंग्रेसनं आयोगाकडं तक्रार केली होती आसाम आसाममध्ये मतदान यंत्रावरून झालेल्या वादानंतर निवडणूक आयोगानं दोन सुरक्षा अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे निवडणूक पथकाला मागे ठेवून निघून जात या सुरक्षा अधिकाऱ्यांनी सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे आयोगानं याआधीच या प्रकरणी चार निवडणूक अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे तसंच रातबरी मतदार संघातल्या एका मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्याचे आदेशही दिले आहेत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र भाजप उमेदवाराच्या खासगी गाडीतून नेल्याचं गुरुवारी आढळून आलं होतं दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाममधल्या तमलपूर इथं निवडणूक प्रचार सभा घेणार आहेत कॉंग्रेस नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे देखील बारपेटा आणि बोन्गाईगाव इथं सभा घेणार आहेत तमिळनाडू तमिळनाडू केरळ आणि पुदुच्चेरीमधल्या विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार उद्या संध्याकाळी सात वाजता संपत आहे

याबरोबरच तमिळनाडूमधल्या कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होत असून यासाठीही सहा तारखेलाच मतदान होणार आहे प्रचाराला दोनच दिवस शिल्लक असल्यानं प्रचाराला वेग आला आहे पंतप्रधान केरळ केरळमध्ये तिरुअनंतपुरम इथं काल झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ताधारी डाव्या लोकशाही आघाडीवर आणि प्रमुख विरोधी संयुक्त लोकशाही आघाडीवर जोरदार टीका करताना भ्रष्टाचार आणि कुशासन याबाबतीत या दोन्ही आघाड्या जुळ्या भावांसारख्या असल्याचे म्हटले केंद्र सरकारच्या अनेक योजना लागू करण्यात केरळ सरकार चालढकल करत असल्याची टीकाही मोर्दींनी केली राज्यातल्या समस्यांवर उपाय म्हणून केरळमधली जनता आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडं आशेनं पहात असल्याचा दावाही त्यांनी केला

उद्धव ठाकरे संवाद परिस्थिती अशीच राहिली तर राज्यात टाळेबंदी लागू करावी लागेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे मी आज इशारा देतो आहे टाळेबंदी जाहीर करत नाही पण काही कडक निर्बंध येत्या काही दिवसांत लावावेच लागतील ते उद्या किंवा परवा जाहीर होतील असं त्यांनी काल समूहमाध्यमावरून राज्यातील जनतेशी साधलेल्या संवादात सांगितलं

कोविडनं होणारे मृत्यू कमी करण्यात या निर्णयाचा महत्त्वाचा वाटा आहे असं प्रतिपादन नीती आयोगाचे सदस्य दो

लोकांनी स्वतःची काळजी घेण्याबरोबरच कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी नियमांचे पालन केलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं भारतातील कोविड लसी सुरक्षित आणि प्रभावी असून ब्राझील आणि ब्रिटन मधील नवीन कोरोना विषाणू वरही त्या उपयुक्त ठरल्या आहेत असंही डॉ पॉल यांनी स्पष्ट केलं

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी यंत्रणा आणि उपाययोजना राबवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल बैठक घेतली यावेळी राज्यातील शाळा बंद राहणार असल्या तरी प्रशासकीय कामं सुरू राहतील असे निर्देश त्यांनी दिले

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि रूग्णांच्या उपचारसाठीच्या सर्व सुविधा पुरवण्यास सरकार सक्षम आहे असंही त्यांनी सांगितलं

लखनौ कानपुर नगर मीरत प्रयागराज गाझियाबाद आणि आग्रा या जिल्ह्यांमधील परिस्थितीवर विशेष लक्षं ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत

यात्रेदरम्यान यात्रेकरूंनी आरोग्य प्रमाणपत्र जवळ बाळगण बंधनकारक आहे

सीबीएसईनं नवा अभ्यासक्रम प्रसिध्द केला असून गेल्या वर्षी वगळण्यात आलेले धडे आगामी वर्षात पुन्हा समाविष्ट करण्यात आले आहेत अभ्यासक्रमात झालेला बदल केवळ एकाच वर्षापुरता मर्यादित होता असं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे

या गाड्यांमुळं प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल असा विश्वास रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे उद्यापासून हजरत निजामुद्दीन ते सिकंदराबाद या दरम्यानची राजधानी एक्स्प्रेसही सुरू करण्यात येणार आहे

आंतरराष्ट्रीय मुष्टीयोद्धा संघटनेचे अध्यक्ष उमर क्रेमलेव्ह यांनी ही घोषणा केली

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर ठेवा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार